यानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे उप राष्ट्रपती एम व्यंकय्या नायडु आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जयंतीनिमित्त शिवरायांना आदरांजली वाहिली आहे साहस आणि वीरतेचं प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांची युद्धकला प्रशासकीय कौशल्य आणि महिलांप्रती असणारा सन्मान अनुकरणीय आहे त्यांचं कार्य प्रत्येक भारतीयाला निरंतर प्रेरणा देत राहील असं उप राष्ट्रपतींनी ट्विटरवरून म्हटलं आहे सत्य आणि न्यायासाठी लढलेले शिवाजी महाराज एक आदर्श शासक आणि सच्चे देशभक्त होते असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवरून आदरांजली वाहताना म्हटलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यूती करून लढण्याचा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनं काल घेतला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्घव ठाकरे यांनी काल मुंबईत युतीची घोषणा केली

नाणार प्रकल्पासंदर्भात शिवसेनेची भूमिका मान्य असून आता हा प्रकल्प स्थानिक जनतेला मान्य असलेल्या ठिकाणी उभारला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं

मर्यादित लेखापरीक्षण आढाव्याच्या आधारे आणि सध्याच्या आर्थिक भांडवली चौकटीत हा निर्णय घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे बँकेच्या मंडळाच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला या बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या चार वर्षात सरकारनं केलेल्या विविध सुधारणा आणि धोरणात्मक उपाय योजनांचा गोषवारा मांडला सोलापूर तुळजापूर मार्गावरच्या शीळ घाटात एका मोटारीवर उसाच्या मळीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले काल संध्याकाळी हा अपघात झाला मृतांमध्ये सोलापूरहून तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा समावेश आहे जखमींना उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जागतिक बाजारातलं सकारात्मक वातावरण आणि गुंतवणूकदार संस्थांकडून समभागांच्या खरेदीतली वाढ यामुळे मुंबई शेअर बाजारातही आज तेजीचं वातावरण आहे

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर चलन बाजाराचं कामकाज आज बंद आहे